जम्मू श्रीनगर लेह या तीन विभागांना ते भेट देणार असून श्रीनगर धिं प्रधानमंत्री दाल सरोवराची पाहणीही करतील

प्रधानमंत्री आज विजयपूर आणि अवंतिपुरा िक्रि आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयाचीही पायाभरणी करतील जम्मू क्रे भारतीय वृत्तपत्र संज्ञापन संस्थेच्या बांधकामाचाही प्रारंभ आज त्यांच्या उपस्थितीत होणार आहे लद्दाख विद्यापिठाचं उदघाटन प्रधानमंत्री आज करणार असून लद्दाख भागातलं हे पहिलंच विद्यापीठ ठरणार आहे यासह अनेक विकासकामांचं उदघाटन डिजिटल माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे साजवाल ििं चिनाब नदीवरच्या दुपदरी पुलाची कोनशिला लेह ििं विमानतळाच्या नवीन घिारतीची कोनशिला देखील त्यांच्या हस्ते बसवली जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसाम गुजरात हरयाणा ओडिशा महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून आलेल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील त्याचप्रमाणे ते नव्याने निवडून आलेल्या सरपंचांशी चर्चा करणार आहेत केंद्र सरकारनं मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून त्यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल तसंच गरीब शेतक यांना पाठबळ मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पश्विम बंगालमधल्या दुर्गापूर खिल्या नेहरु स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते शेतकरी कामगार महिला आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे असं ते म्हणाले तृणमूल सरकार केंद्र सरकारच्या विकासकामांमध्ये अडथळे आणत आहे असं सांगत त्यांनी पक्षिम बंगालमधल्या सत्ताधारी तृणमूल कॉंप्रेस सरकारवर जोरदार टीका केली गरीब रुणांना वैद्यकीय लाभ देणारी आयुष्यमान भारत योजना पश्चिम बंगाल सरकारनं हटवल्यावरूनही प्रधानमंत्र्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकत्यांच्या हत्या रोखण्यात राज्यसरकार अपयशी ठरलं असून त्यामुळे राज्यात लोकशाही संपली असल्याचा आरोप मोदी यांनी राज्यसरकारवर केला

या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे ग्रामीण जनतेला त्वरीत फायदा मिळेल तसंच मालवाहतुकही वेगानं होईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं

राज्यातल्या कृषी विभागातल्या वरिष्ठ अधिका यांने सांगितलं की राज्यात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतक यांची संख्या एक कोटी पन्नास लाखाच्या घरात आहे आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना मागवण्याच्या मोहिमेला भारतीय जनता पक्षाकडून आज आरंभ होत आहे भाजपानं या मोहिमेला भारत के मन की बात मोदी के साथ असं नाव दिल्याचं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात या मोहिमेला आरंभ करतील सामान्य जनतेचे विचार आणि सूचना जाणून घेण्यासाठी भाजपाकडून विविध पर्यायांचा उपयोग केला जाईल अशी माहिती पक्षाचे माध्यम प्रमुख खासदार अनिल बलुनी यांनी दिली जनतेच्या आशा आकांक्षा मोदी सरकारच्या कामकाजाचा मूलभूत आधार आहे या माध्यमातून कोट्यवधी जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल असं बलुनी यांनी सांगितलं माध्यमांनी सरकार आणि जनता यांच्यामध्ये सेतूसारखं कार्य करुन जनतेला न्याय मिळवून द्यायला हवं असं उपराष्ट्रपती एम बैंकय्या नायडू यांनी आवाहन केलं आहे केरळमध्ये कोल्लम ििं प्रेस क्लबच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते नकारात्मक बातम्यांपेक्षा माध्यमांनी विकास पत्रकारिता करुन देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करायला हवा असंही ते म्हणाले गेल्या काही वर्षात माध्यम परिदृश्यात बदल झाला आहे असं ते पुढे म्हणाले अमेरिका अण्वस्त्र करारातून बाहेर पडली तर रशियाही या करारातून बाहेर पडायला तयार आहे असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे अमेरिका या करारातून बाहेरबापडली तर रशिया माध्यम अंतराची अणु क्षेपणास्व तैनात करेल असं पुतीन यांनी म्हटलं आहे प्रतिबंधीत क्षेपणास्त्र तैनात करून रशियानं अण्वस्त्र कराराचं उल्लंघन केलं आहे असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता या क्षेपणास्त्रांविरोधात अमेरिका पर्याय शोधेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं सहा महिन्याच्या आत या करारातून बाहेर पडण्याचा ्राारा अमेरिकेनं दिला होता

पुतीन यांनी काल आपल्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला व्हिडियोकॉन कंपनीला कर्ज देताना अनियमितता केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयानं काल आयसी

बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यासह त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं काल मनिलॅण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे व्हिडियोकॉन समूहाला आयसी आयसी आय

गेल्या महिन्यात सीबीआयने याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर काल ईडीने गुन्हा नोंदवला नागपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचं भूमिपूजन केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं तीन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे

त्याचप्रमाणे शहरात सात हजार एलईडी दिवे सायकल ट्रॅक ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतील अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली निवडणुकी दरम्यान आपण दिलेली सर्व आब्वासनं पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली

केंद्र सरकार बांगलादेशला लागून असलेल्या पश्चिम आणि आसामच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषांना सील करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे असं गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे ते काल बंगालमधील अलिपूरद्वार जिल्ह्यातील फलकाटा श्वे एका सभेत बोलत होते यामुळे घुसखोरी तस्करी आणि त्रेर सीमेलगतच्या गुन्ह्यांना आळा बसेल तसंच पक्षिम बंगाल आणि देशाच्या सुरक्षिततेतही भर पडेल असंही ते म्हणाले तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करत ते म्हणाले की राज्यातील राजकीय हिंसाचार आता थांबवणं गरजेचं आहे भारत सरकार यूक्रेनमधील भारतीय नागरिकाच्या अपहरणासंदर्भात यूक्रेन सरकारबरोबर उच्चस्तरीय वार्ता करत आहे एका ट्विटमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं की त्यांनी या प्रकरणाबाबत यूक्रेनमधील भारतीय राजदूतांबरोबर चर्चा केली असून भारतीय नागरिकाच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील हे निश्वित आहे यूक्रेन मधील एका महिलेने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ट्विट करुन काही दिवसांपूर्वी झालेल्या अनुज गोयल यांच अपहरण झाल्याबाबत मदतीची याचना केली होती

ही योजना शुक्रवारपर्यंत खुली असणार आहे या सुवर्णरोख्याची पायाभूत किंमत यादरम्यान तीन हजार तीनशे सव्वीस रुपये प्रतिग्रॅम अशी असणार आहे सेटलमेंट दिनांक एक फेब्रुवारी असणार आहे ही माहिती अर्थ मंत्रालयानं एका प्रसिद्वी पत्रकात दिली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोंविद उद्या राष्ट्रपती भवनातील वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना वेलिंग्टन क्वे सुरु असून भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे